यंदाची संकल्पना ऊर्जेचा जागतिक वापर उत्पादन आणि गुंतवणूक याबाबत पुनविंचार अशी आहे

समाजातल्या झूंडशाहीचा तातडीनं बंदोबस्त करावा या मागणीसह विविध वीस ठराव संमत करून त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला

संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहू शकले नाही प्राचार्य बोराडे यांनी यावेळी केलेल्या भाषणात मराठी वाचकांची संख्या वाढली पाहिजे असं मत व्यक्त केलं लेखकाला कोणतीही जात नसते असं सांगताना बोराडे यांनी नव्या पीढीतल्या लेखकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता व्यक्त केली केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश देण्याबद्दलच्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यिय पीठासमोर सुनावणी होणार आहे

सायकलिंग आणि अॅथलेटिक्स प्रकरातल्या उत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्रानं गुवाहाटी धिल्या खेलो धििया युवा क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखलं आहे या दोन्ही प्रकारात महाराष्ट्रानं काल दोन सुवर्णपदक जिंकली

आज तिरदाजी धावणे जिम्नॅस्टिक्स जुडो कबङ्डी नेमबाजी टेबलटेनिस व्हॉलीबॉल प्रकारातले अनेक सामने होणार आहेत

न्यूझीलंडविरुद्ध पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात परतले आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली